सर्वेक्षण करणाऱ्या बह्तांश संस्थांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अतिशय खालच्या पातळीवर जाऊन झालेले आरोप प्रत्यारोप तसंच जनतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वैयक्तीक टीका झाल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोस्टारिका विद्यापीठानं अलिकडेच नायडू यांना मानद डॉक्टरेट बहाल केली त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते

पंतप्रधान मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आणि अन्य लोकप्रतिनिधी पदांचा आदर करण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं दर पाच वर्षांनी लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचं लेखापरीक्षण केलं जावं तसंच माध्यमानीही आपली मतं आणि बातम्या यांची सरमिसळ करु नये अशी सूचना उपराष्ट्रपतींनी यावेळी केली आहे छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात दोन नक्क्षलवाद्यांना अटक करण्यात आली आलं आहे यातील एकावर रोख रकमेचा प्रस्कार होता सुरक्षादलांच्या संयुक्त दलानं गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर बसरूर ठाण्या अंतर्गत मांगनर गांवाजवळ सन्न् राम नेताम आणि सुधाकर नावाच्या या दोन नक्षलवाद्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अटक करण्यात आलेल्यांकडून विस्फोटक माओवादी फलक आणि या भागात येत्या शनिवारी बंद पुकारण्याचं आवाहन करणारे फलक या नक्षलवाद्यांकडे सापडले आहेत अटक करण्यात आलेल्या नेतामवर एका लाख रुपयांचं पारितोषिक होतं आणि तो माओवाद्यांचा प्रमुख गट दंडकारण्या आदिवासी किसान मजद्र संघटनेचा प्रमुख आहे

आज सकाळी साडे सात वाजता हा अपघात झाला मोटारीचा चालक आणि त्यातील आणखी एका प्रवाशाचा यात मृत्यू झाला

अपघातातल्या जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

काल मध्यरात्रीच्या सुमारास गाडीचे ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाला अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या चौघांपैकी तीन युवक पंचवटीतील पेठरोड इथले असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे अपघातातील जखमींना वणी इथं ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे कोयना धरणातला जलसाठा कमी झाल्यामुळं महाराष्ट्राला वीज कमतरतेचा सामना करावा लागत आहे शासकीय निवेदनाद्वारे याची माहिती देण्यात आली आहे कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातून एक हजार मेगावॅट विजेचं उत्पादन होतं

या साठ्यासह जलविद्युत प्रकल्पाच्या या चौथ्या टप्प्यात फक्त नऊ दशलक्ष घनफूट साठा उपलब्ध असेल जे केवळ काही दिवसांसाठी प्रेसं असेल असंही या निवेदनात नमुद आहे